भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक तीनशे दोन जागा जिंकत एका जागेवर आघाडी घेतली आहे भाजप आणि मित्रपक्षांची राष्टीय लोकशाही आघाडी तीनशे पन्नास जागा जिंकत पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यात चार आणि लक्षद्वीपमध्ये एक अशा पाच जागा जिंकल्या आहेत वंचित बहजन आघाडी आणि काँग्रेसनं राज्यात प्रत्येकी एक जागा जिंकली आहे

आडवाणी आणि डॉ जोशी सारख्या नेत्यांनी पक्ष निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे हे नेहमीच पक्षाला बळ देण्यासाठी आणि अनेकांना मार्गदर्शन करण्यासाठी काम करतात यांच्यामुळेच भाजपला आज हे यश मिळवता आलं असल्याचं मोदी यांनी एका संदेशात म्हटलं आहे

ते काल निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत होते यंदा मोदी लाटेचं रुपांतर मोदी त्सूनामीत झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मोदी यांच्या नेतृत्वात केलेलं काम आणि त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनामुळे हा महाविजय साकार झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शिवसेनेनं निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या निकालांना अनाकलनीय संबोधलं आहे

जनता दल संयुक्तनं सात जागा तर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या आहेत

न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती ए

बोपन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायधीशांच्या उपस्थितीमध्ये शपथ देण्यात आली

गोहत्ती इथं सुरू या स्पर्धेत अंतिम फेरीत मेरी कोमची लढत आज मिझोरामच्या वनलाल द्आतीत बरोबर होईल

माजी युवा विजेता सचीन सीवाचनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता गौरव सोलंकीला हरवत अंतिम फेरीत धडक मारली आहे अंतिम फेरीत त्याचा सामना आशियाई स्पर्धा विजेता अमित पंघल याच्या बरोबर आज होणार आहे